विधीमंडळाच्या चालू अधिवेशनातच मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आब्वासन या मुद्यावर विधिमंडळात आजही गदारोळ

गोवर रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला प्रारंभ ई नाम प्रणाली राष्ट्रीय बाजार समिती कायदा यांना विरोध करत राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधे व्यापाऱ्यांचा बंद

विधीमंडळाच्या चालू अधिवेशनातच मराठा आरक्षणासंदर्भात कायदा केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिलं मराठा आणि धनगर समाजाला नियमानुसारच आरक्षण दिलं जाईल असं ते म्हणाले विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याच्या मुद्यावर विरोधक ठाम राहीले यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली हा अहवाल तात्काळ सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली अहवाल मांडला नाही तर सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही अशा शिरा राष्ट्रवादी काँप्रेसचे अजित पवार यांनी दिला धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचं विधेयक आणण्याची मागणीही त्यांनी केली आगामी दोन तीन वर्षात राज्यातले कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळवण्यात येणार असून त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होईल असं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं परभणी जिल्ह्यातल्या कृषीपंपांना वीज प्रवठ्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गतची कामं खासगी संस्थेला दिल्याबद्दल सदस्य विजय भांबळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करेपर्यंत तसंच मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला कर्जमाफी बोण्ड अळी तसंच पीक विमा योजनेत सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुंडे यांनी यावेळी सरकारवर टीकेची झोड उठवली शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा आणि मराठा आरक्षणाचं विधेयक आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल तसंच धनगर आरक्षणासंदर्भात टीआयएसएस चा अहवाल सरकारने मांडावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली

मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय सर्वानुमते व्हायला हवा यासाठी सरकारनं अध्यादेश काढण्याअगोदर अहवाल सभागृहात मांडावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे

याप्रकरणी शिक्षण विभाग तसंच विधी विभागाचं मत मागवावं लागतं त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याप्रकरणी सविस्तर चर्चा करू आणि निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं गोवर रुबेला सारख्या घातक आजारांपासून मुकतेसाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून मोहिम यशस्वी करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे

देशात दरवर्षी हजारो बालकं गोवर आणि रुबेला आजारामुळे मुत्यूमुखी पडत असल्यामुळे बालकांमधली प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी आपापल्या मुलांना लस द्यावी मुख्यमंत्री म्हणाले

दीपक सावंत यांनी यावेळी दिली राज्यात त्तिरत्रही गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेला आज सुरूवात झाली

नवी मुंबई महानगरपालिकेने दोन आठवड्यांच्या पहिल्या सत्रात शाळांमध्ये आणि त्यानंतर दोन आठवड्यांच्या द्स या सत्रात अंगणवाडी तसंच बाह्यसंपर्क लसीकरण मोहिम राबविण्याची तयारी केली आहे रत्नागिरीत खासदार विनायक राऊत यांनी मोहिमेचा प्रारंभ केला जिल्ह्यातल्या तीन लाखाहून अधिक मुलांचं पाच टप्प्यात लसीकरण करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ध्रळे जिल्ह्यात धुळ्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार स्वत आपल्या कन्येला ही लस टोचून घेऊन या मोहीमेत सहभाग नोंदवला जालन्यातही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आपल्या कन्येला लस देऊन मोहिमेचा शुभारंभ केला

केंद्र सरकारने लागू केलेल्या ई नाम प्रणाली राष्ट्रीय बाजार समिती कायदा यांना विरोध करत नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या

दरम्यान राज्य सरकारने आज अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय बाजार समिती कायद्याच्या राज्यात अमलबजावणीला मंजुरी दिली या विरोधात वाशी मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजारपेठा आजपासून बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी प्रतिनिधीनी दिली

मात्र या बदलाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी घटकांनी विरोध केला आहे

गेल्या काही दिवंसापासून कांद्याच्या भावात रोज घसरण होत असल्याच्या निषेधात आणि राज्य तसंच केंद्र शासनाने हस्तक्षेप करत कांद्याचे भाव स्थिर ठेवावेत कांद्यासह शेतीमालाला दिडपट हमी भाव मिळावा या मागण्या साठी आज राष्ट्रवादी कॉप्रेसने आज लासलगाव रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती

मुंबई शेअर बाजारात आज सलग दूस या दिवशी उत्साह दिसून आला

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे